वस्त्राभ्षणांसह इलेक्ट्रॉनिक तसंच ग्रहोपयोगी वस्तू आणि वाहन खरेदीसाठी काल दिवसभर बाजारपेठांमधून ग्राहकांची गर्दी दिसून आली सायंकाळी घरोघरी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर नागरिकांनी इष्टमित्र आणि नातलगांच्या भेटी घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या रात्री नयनरम्य आतषबाजीनं आसमंत उजळून निघाला

दिवाळी पहाट तसंच दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमांनाही सर्वत्र प्रारंभ झाला आहे सामाजिक संपर्क माध्यमांवर दीपावली शुभेच्छांचा ओघ अजूनही कायम आहे आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा

व्यापारी वर्गाच्या आर्थिक वर्षाचा आज पहिला दिवस आज गोवर्धन पूजा तसंच अन्नकूट करण्याचाही प्रघात आहे

सुदूर बर्फाच्छादित शिखरांवर देशाच्या सुरक्षेसाठी तैनात सैनिकांच्या कर्तव्यपालनामुळे सव्वाशे कोटी भारतीयांचं भविष्यं आणि स्वप्नं सुरक्षित राहतात अशा शब्दात सैनिकांची प्रशंसा करून पंतप्रधानांनी सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जगभरात शांती प्रस्थापित करण्याच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रयत्नात भारतीय सैन्याच्या सहभागाबद्दल संपूर्ण जगात भारतीय सैन्याची प्रशंसा होते असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं

त्या काल अरुणाचल प्रदेशमधल्या ह्यूलियांग इथं प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ सैनिकांसोबत दिवाळी साजरी करताना त्यांच्याशी बोलत होत्या सशस्त्र दलासंदर्भात फेसब्रक आणि ड्वीटरवरून येणाऱ्या नकारात्मक बातम्यांपासून दर राहण्याचा सल्ला त्यांनी सैनिकांना दिला सीमारेषेवर तैनात सैनिकांना एके सत्तेचाळीस सारखी अत्याधुनिक शस्त्रं पुरवण्यास सरकार प्रतिबद्ध असल्याचा पुनरुच्चार सीतारामन यांनी केला यावेळी त्यांनी सर्व सैनिकांना मिठाईचं वाटप केलं

सर्वोच्च न्यायालयानं रात्री आठ ते दहा वेळेतच फटाके फोडण्याचे आदेश दिलेले असताना मुंबईतल्या ट्रॉम्बे भागात अभ्यंगस्नानाच्यावेळी दोन तरुणांनी फटाके फोडले त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला

गेल्या एकोणीस तारखेला झालेल्या एका विशेष समारंभात हे तिकीट जारी करण्यात आलं होतं या टपाल तिकिटावर दिवाळीचं प्रतीक असलेल्या दिव्यांच्या रोषणाईचं चित्र आहे

वाहन उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगातल्या कंपन्यांच्या समभागात मोठी वाढ झाल्याचं यावेळी दिसून आलं

देशात सुरू झालेल्या एकूण दहा हजार नऊशे पन्नास स्टार्ट अप उद्योगांपैकी सर्वाधिक म्हणजे दोन हजार एकशे तीस उद्योग महाराष्ट्रात सुरू झाले असून यामुळे राज्यात दोनशे कोटी रुपयांहन जास्त गुंतवणूक झाली आहे मुख्यमंत्री कार्यालयानं ड्वीटरवर ही माहिती प्रसिद्ध केली आहे या यादीमध्ये कर्नाटकचा दुसरा तर दिल्लीचा तिसरा क्रमांक आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

दरवर्षी या भागातले लोक काम करण्यासाठी पुणे परिसरात येतात मात्र यावर्षी त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं या व्रत्तात म्हटलं आहे दरम्यान राज्य शासनानं दुष्काळ निवारणासाठीच्या कोणत्याही उपाययोजना अजून सुरू केल्या नसल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे ते काल बीड इथं पत्रकारांशी बोलत होते द्ष्काळाची घोषणा फक्त कागदावर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करणं पाणी आणि चारा पुरवणं आणि शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची मदत देणं याबाबत सरकारनं केलेल्या घोषणा प्रत्यक्षात आल्याशिवाय विरोधी पक्ष विधीमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज चालू देणार नाही असं मुंडे यांनी म्हटलं

राज्य निवडणूक आयोगानं नुकताच हा निर्णय घेतला आहे

संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काल सांगली इथं वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली या मागण्यांसाठी येत्या अकरा तारखेला सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऊस पट्ट्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून या तिन्ही जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार असल्याचं खासदार शेट्टी यांनी यावेळी सांगितलं

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वान्सार झोपडपट्टीवासीय आर्थिकदृष्ट्या दर्बल घटकातील व्यक्ती अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती या योजनेखाली पात्र आहेत या योजने अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातले रहिवासी संचिन बोराडे यांना घरक्ल मिळालं आहे त्यांनी याविषयी सांगितलं मी सचिन बोराडे राहणार उत्तर सोलापूर शासनाच्या आवास योजनेतून घरकुलाचा लाभ मिळाला त्यामूळे माझ्या कुंटूंबाला हक्काचा निवारा मिळाला त्यामुळे मी सरकारचे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाचा सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्यशासनानं मागच्या वर्षी घेतला होता या दिनानिमित्त राज्यातल्या सगळ्या मागास तसंच बहजन वस्त्या आणि शहरांतल्या झोपडपट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले आहेत